निवडणूक आयोगाचा निर्वाळा

दाखल जागतिक व्यापर संघटनेची विकसनशील देशांची मंत्रीस्तरीय बैठक आज नवी दिल्ली कें सुरु होणार

आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर चौथ्यांदा मुंबई डियन्स संघाची मोहोर

वरिष्ठ निवडणूक उपायुक उमेश सिन्हा यांनी नवी दिल्ली क्रिं पत्रकारपरिषदेत सांगितलं की मतदानयंत्र विषयक तक्रारी या टप्प्यात सर्वात कमी आल्या

निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या प्रचारानं आता वेग घेतला आहे

मतदारांचं लक्ष वेधून घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते अनेक ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज मध्यप्रदेशात रतलाम हिमाचलप्रदेशात सोलन आणि पंजाबमधे भटिंडा क्वे सभा होणार आहे

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी आज पंजाबमधे लुधियाना आणि होशियारपूर ॐ प्रचार करणार असून बसपा अध्यक्ष मायावती यांची प्रचारसभा उत्तर प्रदेशात गोरखपूर आणि गाझियाबाद बें होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांच्या जागा ठरवताना नीती आयोगानं प्रधानमंत्री कार्यालयाबरोबर माहितीची देवाणघेवाण केली असेल तर ते आचारसंहितेचं उल्लेघन होत नाही असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे वरिष्ठ निवडणूक उपायुक संदीप सक्सेना यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना सांगितलं की याबाबतच्या सर्व तक्रारींचा निवडणूक आयोगानं निपटारा केला आहे मंत्र्याचे अधिकृत दौरे असताना निवडणुकीचा प्रचार करता येत नाही

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी बिहार मधल्या बेगुसराय जिल्ह्यात प्रचार सभेच्या वेळी व्यक्त केलेली सांप्रदायिका मतं ही आक्षेपाई असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे यासंदर्भात त्यांनी दिलेला जबाब निवडणूक आयोगानं फेटाळला असून आचारसंहितेच्या काळात बोलताना काळजी घेण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत प्रचारसभांमधे बोलताना धर्माच्या आधारावर न बोलण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा गिरीराज सिंग यांनी भंग केला असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे पश्चिम बंगालमधे मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे पश्चिम बंगालमधे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस मतदानाच्या वेळी हिंसाचार घडवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे भाजपाच्या घाटल खिल्या उमेदवार भारती घोष यांच्यावर स्थानिकांनी केलेला हल्ला तृणमूल काँग्रिसनं वैफल्यापोटी घडवून आणला आहे असा आरोप जावडेकर यांनी काल भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला

ऑस्ट्रेलिया बांग्लादेश भुतान फिजी जॉर्जिया केनिया दक्षिण कोरिया किर्गिजिस्तान मलेशिया मॅक्सिको म्यानमार रोमानिया रशिया श्रीलंका संयुक्त अरब अमिरात आणि झिम्बाबे या देशातून हे प्रतिनिधी आले आहेत देशामधे मुक निःपक्षपाती आणि निकोप वातावरणात निवडणूका पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग वचनबद्द असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी या प्रतिनिधींना सांगितलं विविध देशांमधल्या उत्कृष्ट निवडणूक पद्धती जारी केलेले दस्तऐवज त्याचप्रमाणे त्यावेळी आलेली आव्हांन यांचा अभ्यास करण्यासाठी समित्या स्थापन केल्या जातील अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली काँप्रेस आणि आम आदमी पार्टीनं या संदर्भात केलेल्या आरोपांबाबत निवडणूक आयोगानं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांना लिखित स्वरुपात कळवल्याची माहिती योवळी अरोरा यांनी दिली फणी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानी बाबतचा आढावा घेण्यासाठी नऊ सदस्यांच केंद्रीय पथक काल रात्री ओडिशा धिं पोचलं या अंतर मंत्रालयीन पथकाचं नेतृत्व गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचीव विवेक भारद्वाज करत आहेत हे पथक दोन गटामधे विभागण्यात आलं असून फणी चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या पूरी आणि खुरदा या दोन जिल्ह्यांना आज आणि उद्या भेट देणार आहे यानंतर हे पथक भुवनेक्षर महानगरपालिका हद्दीतल्या प्रभावित भागांनाही भेट देईल यानंतर हे पथक राज्याचे मुख्य सचीव ए

पाधी यांच्यासह त्रिर वरिष्ठ अधिका यांशी चर्चा करणार आहे या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत हे पथक केंद्र सरकारला अहवाल सादर करेल दरम्यान ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी या चक्रीवादळामुळे पडलेली घरं सरकार बांधून देईल अशी घोषणा केली आहे

सध्याच्या नव्या नियमांमुळे दिवसंदिवस व्यापार करणं आव्हानात्मक ठरत असताना ही बैठक होत आहे या बैठकीत व्यापारा संबंधीच्या विविध समस्या मंत्र्यांना मांडता येणार आहेत या बैठकीच्या आजच्या पहिल्या दिवशी सहभागी देशांचे वरिष्ठ अधिका यांची बैठक होणार आहे उद्या दुस या दिवशी सहभागी देशांच्या मंत्र्याची बैठक होईल

श्रीलंकेत काही भागात विषेशतः मुस्लिम प्रार्थनास्थळांवर तणाव निर्माण झाल्यानं काल काही काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली होती कुलियापिटीया बिंगिरिया आणि दम्मालसूर्या या पोलीसठाण्यांच्या हद्दीत काल संचारबंदी होती शक्तिमान देशांनी शस्त्रास्त्र निर्मिती थांबवली तर जगात दहशतवादाचं नामोनिशाण राहणार नाही असं श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी काल एका समारंभात सांगितलं विकसित देशांकडचं तंत्रज्ञान मानवाला उद्ध्वस्त करण्यासाठी वापरलं जात आहे असा शब्दात त्यांनी खेद व्यक्त केला दरम्यान श्रीलंकेत ईस्टर संडेच्या हल्ल्यानंतर काल प्रथमच चर्चेस मधे रविवारच्या प्रार्थना झाल्या चिलाव भागात काहीसा तणाव निर्माण झाल्यानं संचार बंदी लागू करण्यात आली होती देशभरात अद्यापही सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे

रविवारी तिथे प्रार्थना सुरु असताना काही बंदुकधारी अचानक आत घुसले आणि त्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली अशी माहिती पश्विम आफ्रिकी देशातल्या सुरक्षा अधिका यांनी दिली चर्चवर आज आजुबाजूच्या दुकानांवर तसंच स्थानिक आरोग्य केंद्रांवर त्यांनी गोळीबार आणि लुटालुट केली यामुळे आजूबाजुच्या शिरतींना आग लागली सीरियामधे वायव्य भागातल्या शहरांवर काल दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ले केले

सना या सरकारी दूरचित्रवाहिनीने सांगितलं की सुकेलबियाह शहरात या हल्ल्यांमुळे मोठं नुकसान झालं आहे प्रत्युत्तरात सीरियन लष्कराने दक्षिण भागातल्या डिालिब प्रांतात दहशतवाद्यांच्या तळावर बॉम्बफेक केली आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या काल हैदराबाद श्व झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई हियन्स संघानं विजय मिळवला शैवटच्या येंडूपर्यंत रंगलेल्या या रोमहर्षक सामन्यात मुंबईनं चेन्नई सुपर किंग्ज संघाचा पराभव करत चौथ्यांदा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं चेन्नईला जिंकण्यासाठी केवळ दोन धावांची गरज असताना मुंबई डियन्सच्या लसिथ मलिंगानं आपल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शादूल ठाकूरला बाद करुन एका धावेनं संघाला विजय मिळवून दिला